सावधगिरी म्हणून हे पाउल उचलले आहे नॉर्वेमधील प्रौढांमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याच्या बातम्या आल्यानंतर आयर्लंडनेही असाच निर्णय घेतला आहे डेन्मार्क नॉर्वे बल्गेरियाआईसलँड आणि थायलंडने आधीपासूनच एस्ट्राझेनेका लसीचा वापर थांबवला आहे तर लसीमुळे असा कोणताही दुष्परिणाम होत असल्याचा पुरावा आढळला नसल्याचं अॅस्ट्राझेनेकाकडून सांगण्यात आलं आहे

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभेत एका प्रश्राच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे आपल्या मंत्रालयाने पत्रकार कल्याण योजनेंतर्गत यासाठी विशेष मोहीम राबवली असल्याचं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं या क्षेत्रातील कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करू नये किंवा त्यांच्या वेतनातदेखील कपात करू नये अशी सूचना श्रम आणि रोजगार मंत्रालयाद्वारे काढण्यात आली असल्याचंही जावडेकर यावेळी म्हणाले भारत चीन सीमा रस्ते भारत चीन सीमेवर रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी सरकार सातत्याने काम करत असल्याची माहिती केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दिली आहे राज्यसभेत आज लेखी उत्तरात सिंह यांनी हि माहिती दिली

पॅरिस कराराअंतर्गत कार्बन उत्सर्जन कमी करण्याचं उद्दिष्ट यापूर्वीच गाठलं असल्याचं जावडेकर यावेळी म्हणाले यावर्षी चामोली जिल्ह्यात झालेल्या हिमस्खलनासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जावडेकर म्हणाले की गेल्या काही वर्षांत गंगा नदीच्या वरील भागात सरकारने कोणताही नवीन प्रकल्प मंजूर केलेला नाही

भाजपचे खासदार राम कृपाल यादव यांनी टाळेबंदी काळात स्थलांतरित कामगारांना दिलासा देण्यासाठी रेल्वेच्या प्रयत्नांचे कौतुक केले एन डी ए च्या काळात रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या क्षमता वाढीवरील खर्चात अनेक पटींनी वाढ झाली असून रेल्वेचे जाळ आणि पायाभूत सुविधांच्या आधूनिकीकरणासाठी सरकार सातत्याने काम करत असल्याचं ते म्हणाले तर सध्याचे सरकार पंजाब आणि इतर प्रदेशात रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीत भेदभाव करत असल्याची टीका कॉंग्रेसचे जसबीरसिंग गिल यांनी केली आहे

तर जम्मू काश्मीरसाठी विशेष तरदूत केली नसल्याचं नॅशनल कॉन्फरन्सच्या हसनैन मसुदी यांनी म्हटलं आहे

राज्यसभेत आज एका प्रश्नाला उत्तर देताना रिजिजू यांनी ही माहिती दिली खेलो इंडियाच्या हिवाळी स्पर्धेत काश्मिरी तरुणांचा अभूतपूर्व सहभाग राहिला असल्याचं रीजीजू यावेळी म्हणाले फुटबॉल आणि क्रिकेटसह इतर सर्व ऑलिम्पिक खेळांमध्ये काश्मीरमधील लोकांचा सक्रिय सहभाग वाढवणे सरकार वचनबद्ध असल्याचं सांगत कश्मीरी तरुणांना सर्व प्रमुख क्रीडा क्षेत्रांमध्ये प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार असल्याचं रीजीजू यांनी यावेळी सांगितलं

लोकसभेत प्रश्रोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्राला उत्तर देताना निशंक बोलत होते

एड चा दर्जा खालावत असल्याच्या तक्रारी शासनास मिळाल्याअसून निकषांची पूर्तता न करणाऱ्या महाविद्यालयांवर शासन कारवाई करत असल्याचं निशंक म्हणाले

जयशंकर यांनी केलं आहे

संबधित देशातील सरकारांच्या सहकार्याशिवाय हे शक्य झालं नसतं असंही जयशंकर म्हणाले

भारतीय नागरिकांच्या रोजगाराबाबत सहानुभूतीने विचार करावा असं संबधित देशांकडे आग्रह धरण्यात येत असल्याचं जयशंकर यांनी सांगितलं

अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन या संस्थांना राष्ट्रीय महत्त्व असणारी संस्था म्हणून घोषित करण्याचे या विधेयकाचे उद्दीष्ट आहे कुंडली इथल्या राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था आणि तंजावूर इथल्या भारतीय खाद्य प्रक्रिया तंत्रज्ञान संस्था या संस्थांचा त्यात समावेश आहे या विधेयकात अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सूचना संशोधन आणि ज्ञान प्रसार या संदर्भात या संस्थांना सुविधा देण्यात आली आहे यासंदर्भातील चर्चेला उत्तर देताना कृषी आणि अन्न प्रक्रिया मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की दोन संस्थांकडे विद्यार्थी आकर्षित होवून त्यांना रोजगाराच्या संधी तसच निर्यातीलादेखील चालना मिळेल या दोन्ही संस्थांमध्ये आरक्षण धोरणही अवलंबले जाणार असल्याचं तोमर यांनी सांगितलं आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता

मुख्यमंत्री ई पळणीस्वामी डीएमके नेते एम के स्टॅलिन राज्य सरकार मधले अनेक मंत्री अभिनेता कमल हसन यांनी आज आपले उमेदवारी अर्ज भरले भाजपच्या वनाथी श्रीनिवासन यांनी प्रथमच कोईमतूर दक्षिण इथून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे द्रमुकचे नेते एम

स्टॅलिन यांचा मुलगा आणि करुणानिधी यांचे नातू उदयनिधी चेपाक येथून निवडणूक लढवत आहेत या मतदारसंघात त्यांचे वडील सहा वेळा निवडणूक लढले होते आणि आजोबा करुणानिधी यांनी तीनवेळा निवडणुक लढवली होती अभिनेत्री खुशबू यंदा पहिल्यांदाच थाउजंड लाईट्स मतदार संघातून आपलं नशीब आजमावत आहेत पश्चिम बंगाल पश्चिम बंगालमध्ये ज्ञानवंत सिंह यांची राज्याचे सुरक्षा संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांना अपर सुरक्षा संचालक हे पद देण्यात आलं आहे निवडणूक आयोगानं काल विवेक सहाय यांना सुरक्षा संचालक पदावरून हटवण्याचे निदेश दिले होते नंदीप्राम घटनेच्या वेळी झेड प्लस सुरक्षा असणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेबाबत योग्य काळजी न घेतल्याबद्दल विवेक सहाय यांना निलंबित करण्याचे आदेशही आयोगानं राज्य सरकारला दिले होते तृणमूल काँग्रेसच्या नेत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गेल्या बुधवारी नंदीग्राममध्ये प्रचारादरम्यान जखमी झाल्या होत्या त्यानंतर आयोगानं पूर्व मेदनीपूरच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बदली केली होती

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वतीनं केंद्र सरकारनं हे कर्ज घेतलं आहे बाटला हाऊस बाटला हाऊस चकमक प्रकरणी दोषी आरिज खान याला दिल्लीच्या एका न्यायालयानं मृत्यूदंड ठोठावला आहे इंडियन मुजाहिदीन या संघटनेशी संबंध असल्याचा त्याच्यावर आरोप आहे

दक्षिण दिल्लीच्या जामिया नगर मध्ये झालेल्या या चकमकीनंतर आरिज खान फरार झाला होता

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्ली न्यायालयाच्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केलं असून या निर्णयामुळे दहशतवाद्यांना पाठीशी घालणा याचं आणि या घटनेबाबत शंका घेणाऱ्यांचं पितळ उघडं पडलं आहे असं जावडेकर यांनी म्हटलं आहे पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेवर प्रश्रचिन्ह निर्माण करणाऱ्यांनी देशाची माफी मागावी असंही त्यांनी म्हटलं आहे वाझे वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना आज पोलिस दलातून निलंबित करण्यात आलं मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण तसंच प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याच्या प्रकरणात वाझे संशयित आहेत या प्रकरणी राष्ट्रीय तपास पथक अर्थात एन

ए च्या विशेष न्यायालयानं त्यांना काल दहा दिवसांची कोठडी सुनावली होती त्यानंतर आज सचिन वाझे यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं आहे विशेष शाखेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशानुसार वाझे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांचे प्रवक्ते डीसीपी एस चैतन्य यांनी दिली सचिन वाझे हे सहाय्यक पोलिस निरिक्षक पदावर कार्यरत होते

या सामान्याचं धावतं समालोचन संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून आकाशवाणीच्या एफ

रेनबो वाहिनीवरून प्रसारित केले जाणार आहे